मुंबईत आज भाजपा पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत फिर एक बार शिवशाही सरकार आणि अबकी बार दो सौ बीस के पार अशी घोषवाक्य घेऊन ही रथयात्रा निघेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं ही रथयात्रा ऑगस्ट महिन्यात काढण्यात येईल राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ती जाईल असं त्यांनी सांगितलं

राज्यात पुन्हा एकदा शिवशाही सरकार आणायचं आहे असं म्ख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं महस्लमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं सरकारनं राज्यातल्या शेतक यांना कर्जमाफी नाही तर सरसकट कर्जम्क्ती द्यावी अशी मागणी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे औरंगाबादमधे लासूर इथल्या पीक विमा केंद्राची पाहणी केल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते अनेक योजनांमधे दलाल शिरले आहेत पीक विम्याबाबतही दिरंगाई होत आहे अशी दिरंगाई करणा यांना सरकारनं वठणीवर आणावं शेतक यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना सातत्यानं पाठप्रावा करत आहे आताही गरज भासली तर शेतक यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं ते म्हणाले विमा कंपन्यांनी शेतक यांना सहकार्य करावं अन्यथा त्यांची मुंबईतली कार्यालयं राहाणार नाहीत असा आक्रमक पवित्राही त्यांनी यावेळी घेतला पीक विमा संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मदत केंद्रांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरून सोडवून घेऊन शेतकऱ्यांना विमा लाभ मिळवून दिला जाईल अशी ग्वाही पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे जालना आणि मंठाइथल्या पीक विमा मदत केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते राज्यमंत्री अर्ज्न खोतकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते जालना जिल्ह्यातल्या बहसंख्य शेतकऱ्यांनी गेल्याववर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरुनही विमा कंपनीनं म्ख्य पिकांना विमा भरपाई नाकारल्यानं द्वष्काळानं गांजलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना राज्यभर मदत केंद्रं सुरू करत असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं

जिल्ह्यातले उद्योजक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घ्यावा असं आवाहन खोतकर यांनी यावेळी केलं

भात ज्वारी तूर मूग उडीद भ्ईमूग सोयाबिन आणि कापूस या पिकांसाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडण्कीच्या तयारीला सुरुवात केली आहे विविध पातळ्यांवर नियोजन स्रु आहे याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसनं इच्छूक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत विश्वासार्हता हा दूरदर्शनचा गाभा आहे आणि सर्वात मोठ्या डीटीएच ऑपरेटरच्या माध्यमातून दूरदर्शन देशभरातल्या कोट्यवधि लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचवत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे श्रीनगर इथं आज मोफत दूरदर्शन डीश सेटटॉप बॉक्स वाटप कार्यक्रमात ते बोलत होते देशात जवळपास प्रत्येक भाषेच्या सातशेहन अधिक वाहिन्न्या कार्यरत आहेत नऊ कोटी द्रचित्रवाणीसंच डीटीएचशी जोडलेले आहेत केंद्रसरकार संपूर्ण देशात मोफत डीटीएच सेटटॉप बॉक्सचं वाटप करत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी डोगरी बातमीपत्र स्रु करण्यासाठी मोफत सेटटॉप बॉक्सचं वाटप आणि डीडी कशीरच्या सिग्नेचर ट्यून करता माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचे आभार मानले प्रसारभारतीचे अध्यक्ष स्र्यप्रकाश यांनीही यावेळी आपले विचार मांडले तर द्रदर्शनच्या महासंचालक डॉक्टर स्प्रिया साह यांनी स्वागतपर भाषणाचं वाचन केलं यावेळी प्रम्ख पाहणे जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विश्वासार्ह बातम्यांसाठी दूरदर्शनचं कौत्क केलं

अफगाणिस्तानच्या फिरकी मा यापुढे भारतानं आज शरणागती पत्करली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला द्सरा सामना आज मँचेस्टर इथं न्यूझीलंड आणि वेस्टइंडिज दरम्यान खेळला जाणार आहे पाऊस लांबल्यानं नाशिकमधे पाणी कपात करण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली आहे यानुसार आता एक वेळच पाणीप्रवठा होणार आहे नाशिकला पाणी प्रवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाच ते सात टक्केच पाणी साठा शिल्लक आहे आणि अजून पावसालाही सुरुवात झाली नाहीत्यामुळे ही पाणीकपात करावी लागत असल्याचं महापौरांनी सांगितलं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांनी आज गंगाप्र धरणातल्या पाणी साठ्याची पाहणी केली नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहनही भानसी यांनी केलं आहे यवतमाळ जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं आज नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत नागरिकांनी या सूचनांचं पालन करावं आणि अफवांवर विश्वास ठेव् नये असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे अनधिकृत बी बियाण्यांच्या विक्रीला प्रतिबंध घालणं तसंच शेतकऱ्यांनी किटक नाशक हाताळताणा घ्यायची काळजी याबाबतच्या पूर्व तयारीची आढावा बैठक यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह कृषी आरोग्य आणि पोलीस विभागातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं आज पहाटे बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम मशीन पळवल्याची घटना घडली या बँकेचं नाशिक रस्त्यावरील असलेलं एटीएम फोडायचा प्रयत्न चोरट्यानी केला त्यात यश न आल्याने त्यांनी ते मशीन घेऊन पोबारा केला वडगावपान इथलं एटीएम मशीन फोडण्याचाही प्रयत्न झाला यासंदर्भात अज्ञात व्यक्ती विरुद्ध संगमनेर पोलिसात ग्न्हा दाखल झाला आहे असं पोलिसांनी सांगितलं परभणी शहरात पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता मोहिम महानगरपालिकेनंस्रु केली आहे जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं नाल्यांतला कचरा काढण्यात येत आहे ब्लडाणा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोन अल्पवयीन म्लींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरपूर इथल्या एका व्यक्तीला सहा महिने कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा स्नावली

परभणी शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पावसानं हजेरी लावली पेरणीयोग्य पाऊस मात्र अजून स्रु झालेला नाही जालना जिल्ह्यातल्या काही भागात आज द्रपारनंतर पावसानं हजेरी लावली अंबड ताल्क्यातल्या मठपिंपळगाव कर्जत हस्तपोखरी पारनेरसह भोकरदन परत्र जालना घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात हलका पाऊस झाला कोल्हापूर वाशिम आणि अहमदनगर जिल्ह्यातही आज विजांच्या कडाकडाटासह पाऊस झाला नक्कृत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात आता सक्रीय झाला असून तो मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातल्या काही भागात पुढे सरकला आहे दक्षिण कोकण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला विदर्भातही त्रळक ठिकाणी पाऊस झाला विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट जाणवली येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात बहतेक ठिकाणी पाऊस पडेल तर उत्तर कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं केला आहे दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात त्रळक ठिकाणी म्सळधार पावसाचा इशाराही वेधशाळेनं दिला आहे अरबी सम्द्रात वेगानं वारे वाहतील त्याम्ळे मच्छीमारांनी द्र सम्द्रात जाऊ नये असंही वेधशाळेनं म्हटलं आहे